यामुळे आता देशात अशी संस्था सुरू करणं आणि तिला राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तीन आयूर्वेद शिक्षण संस्थांचं विलीनीकरण करुन एक संस्था सुरू करण्याची तरतूद या विधेयकात आहे काल आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलं होतं त्विर मागासवर्गीय ओबीसींसाठीच्या क्रिमीलेयर मर्यादेत सुधारणा करण्याचा केन्द्र सरकारचा विचार आहे सामाजिक न्याय राज्यमंत्री क्रिषन पाल गुर्जर यांनी आज राज्यसभेत हे लिखित उत्तर दिले ओबीसींसाठीची क्रिमीलेयर मर्यादा बारा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली

या शब्दामुळे कोविड रुग्ण आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावर सामाजिक बहिष्कारसदृश परिस्थितीला प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगत सुरक्षित अंतर असा शब्दप्रयोग करण्याबाबतची सूचना राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जपानचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री योशिहिदे सुगा यांचं ट्विटर द्वारे अभिनंदन केलं आहे दोन्ही नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून उभय देशांचं धोरणात्मक सहकार्य आणखी वृद्धिंगत होईल अशी आशा त्यांनी या संदेशात व्यक्त केली आहे कोविड साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांसह अन्य कामगारांच्या कल्याणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारनं अनेक अभूतपूर्व उपाय योजले आहेत असं कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज सांगितलं

राज्यांमधल्या सर्व स्थलांतरीत मजूरांची यादी बनवून त्यांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यासाठी सक्षम अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना दिल्याचं ते म्हणाले कामगार हा समवर्ती सुचीत असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारं कामगारांच्या भल्यासाठी कायद्यात सुधारणा करू शकतात त्यानुसार राज्य सरकारं केंद्रीय कायद्यांची अंमलबजावणी करत आहेत सध्या केंद्र सरकार कोरोनाच्या काळात स्थलांतरीत झालेल्या मजुरांचा आकडा एकत्र करत आहे अशी माहिती त्यांनी दिली आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तसंच चलन व्यवस्थेमधे तरलता येण्यासाठी भारतीय रिझर्व बँक आवश्यक ते सर्व उपाय योजेल असं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटलं आहे उद्योजकांच्या संघटनेतर्फे आयोजित एका वेबिनारमधे ते आज बोलत होते कोरोना विषाणू प्रादुर्भावाचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था टप्प्याटप्प्यानं सुरळित होईल असंही दास यांनी यावेळी नमूद केलं

कोरोनाच्या पार्बभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी बँकेने अनेक पावलं उचलल्याचंही त्यांनी सांगितलं उद्योग व्यवसायाला सध्या उभारी देण्यासाठी शक्य त्या सगळ्या उपाययोजना केल्या जातील असं त्यांनी आश्वस्त केलं कांद्यावरील निर्यात बंदी उठली पाहिजे असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं निर्यातीमुळे देशात कांद्याचा तुटवडा होणार असेल आणि त्यामुळे सामान्य ग्राहकाला कांदा महाग मिळणार असेल तर स्वस्त धान्य द्कानांच्या माध्यमातून कांदा सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावा असंही ते म्हणाले निर्यात बंदी उठल्यामुळे शेतकऱ्यांना जर तोटा सहन करावा लागणार असेल तर शेतकऱ्यांचा होणारा तोटा त्यांना केंद्र आणि राज्य सरकारनं अनुदान देऊन भरून काढावा असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोरोना सद्यस्थिती संदर्भात पाटील यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका यांबरोबर चर्चाही केली परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळ आणि मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या वतीनं या पंधरवाड्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दक्षिण पूर्व मध्य रेलवेच्या वतीनं आज सकाळी स्वच्छ जागरूकता रैली काढण्यात आली तर मध्य रेल्वेनंही विभागीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छता शपथ दिली केन्द्रीय उर्जा मंत्रालयाने वीज ग्राहकाच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी नियमावली तयार केली आहे

महानगरांमधे सात दिवसात महापालिका क्षेत्रात पंधरा दिवसांमधे तर ग्रामीण भागात महिन्याभरात वीज जोडणी देणं वीजभरणा करण्यासाठी रोख रक्कम धनादेश तसंच ऑनलाईन सुविधांचा पर्याय यासह अनेक नियमांचा दस्तावेजात अंतर्भाव केला आहे

सर्व राज्यांमधल्या आर

आर आणि रप्रिंड अँटिजेन चाचण्यांची क्षमता वाढवल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे दररोज सरासरी साडेनऊ लाखांपेक्षा जास्त चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये केल्या जात आहेत

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त क्विबाल सिंग चहल यांनी काल एका बैठकीत ही माहिती दिली कोविडचा पुढील प्रसार रोखण्यासाठी कोणतीही चिारत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय संबंधित पालिका उपायुक्त किंवा वैद्यकीय अधिका यांनं घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत

आज सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली

औरंगाबाद शहरात आज सकाळी कोरोनाचे नवे अकरा रुग्ण आढळले आहेत

बुलडाणा जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबवावी याबाबत कुचराई करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले

जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद या जनता कर्फ्युला मिळत आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव कहाकर बुद्रक परिसरात आज दूपारी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नांदेड जिल्ह्य़ाच्या धर्माबाद तालुक्यात बन्नाळी परिसरात मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली तर काही ठिकाणी शेतजमीन खरडून वाहून गेली आहे त्यामुळे सोयाबीन ज्वारी मिर्ची तसंच फळबागांच मोठ नुकसान झालं आहे जालना जिल्ह्यात जालना बदनापूर आणि अंबड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कुंडलिका आणि दुधना या नद्यांना मोठा पूर आला आहे पावसामुळे काढणीस आलेल्या बाजरी पिकात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर काही ठिकाणी ऊस आणि मका पीक आडवे झाले आहे बीड जिल्ह्यात धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे जिल्ह्यातले मोठे प्रकल्प तसंच मध्यम परंतु बीड शहरास पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहेत